जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांची ग्वाही

फडणवीस यांचं आश्वासन राज्यातील बचत गटांची उत्पादनं आता अॅमेझॉनवर उपलब्ध

स्तरीय नियामक मंडळाची आणि कृती दलाची स्थापना सर्वांना नल से जल या योजनेअंतर्गत पिण्याचे शुध्द पाणी घरपोच मिळेल अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी दिली भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील जल व्यवस्थापन आणि स्वच्छता करण्याच्या दृष्टीने आयोजित पाणी आणि स्वच्छता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कटारिया बोलत होते

भविष्याच्या दृष्टीने ही बाब अतीशय चिंताजनक असून पावसाचे पाणी वाचविण्याच्या योजना अमलात आणणे गरेजेचे आहे या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असून रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी देशभरात योजना राबवीली जात आहे देशातील नागरिकांना पिण्याचे श्ध्द पाणी घरपोच मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत

यात महाराष्ट्रातील काही नदयांचा समावेश असल्याचे कटारिया यांनी सांगीतले

तिहेरी तलाक कायदयातल्या दंडात्मक तरतुदीची वैधता तपासण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजूरी दिली आहे यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे नव्याने झालेल्या या कायदयात तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे

न्यायालय या प्रकरणाची तपासणी करेल असं न्यायमूर्ती एन

रमणा आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या पीठानं याचिकाकर्त्यांचे वकील सलमान ख्र्शीद यांना सांगितलं आहे बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सुनावणी घेत असलेल्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ सूनावणी पूर्ण होईपर्यंत वाढवण्याबाबतचे आदेश दोन आठवड्यात जारी करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला प्न्हा एकदा दिले आहेत यापूर्वीही न्यायालयानं राज्यसरकारला हे निर्देश दिले होते मात्र त्यासंबंधी काहीही कार्यवाही करण्यात आली नव्हती दरम्यान या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मागणी केल्यानुसार त्यांना स्रक्षा प्रवण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला केली आहे संबंधित न्यायाधीशांनीही बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल पुढच्या नऊ महिन्यांत लावावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांबाबत माहिती दिली भारताचा जी डी पी अनेक देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत असल्याचं त्या म्हणाल्या वस्तू आणि सेवा कराची परताव्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून कर प्रक्रिया सुलभ करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं देशात व्यवसाय करणं अधिक सोपं करण्याकरिता केंद्र सरकार लक्ष देत आहे रेपो रेटला कर्जाच्या दरांसोबत जोडण्यात येणार असून याम्ळं कर्ज मिळणं स्वस्त होईल असं त्या म्हणाल्या राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे दोषींविरोधात कारवाई करु असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज महाजनादेश यात्रे दरम्यान ध्ळे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते भाजपात प्रवेश देतांना कार्यकर्त्यांना ख्लेपणाने मात्र नेत्यांना चाळणी लावून प्रवेश दिला जाईल कोणाला पक्षात घ्यायचं हे तपासूनच घेतले जाईल असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं विरोधकांनी भाजपच्या मेगा भरतीची काळजी करण्याऐवजी आपल्या पक्षांला लागलेल्या मेगा गळतीची चिंता करावी असंही मुख्यमंत्री म्हणाले ध्ळे जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची पूर्तता तसंच मनमाड ध्ळे इंदूर रेल्वे मार्गाचं भूसंपादन या अन्षंगाने बोलतांना म्ख्यमंत्र्यांनी या भागाच्या विकासासाठी भविष्यातही निधीची कमतरता पडू देणार नाही असं नमूद केलं

या अभियानात विशेष योगदान देणाऱ्या राज्य जिल्हा आणि आंगणवाडी कर्मचाऱ्यांना विविध गटांमध्ये हे प्रस्कार देण्यात आले देश क्पोषणम्क्त करण्याचं या अभियानाचं उद्दिष्ट आहे

पोषण अभियानांतर्गत क्पोषण निर्म्लनाचा कार्यक्रम सातत्याने राबवल्याबद्दल आय सी डी एस

याप्रसंगी प्रकल्पाधिकारी ज्योती पाटील यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात मा

म मार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने एमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत उमेद अभियानामार्फत मोबाईल एप स्रु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाईन पदधतीने थेट खरेदी करु शकतात मागील काही वर्षात वाशिम बचतगटांच्या चळवळीने अशी ऑनलाईन क्रांती अन्भवली आहे एमेझॉन हे जागतिक पातळीवरील अग्रमानांकीत असे ई कॉमर्स व्यासपीठ आहे शॉपींगप्रेमींचे हे आवडते मोबाईल एप असून यावर दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते राज्य शासनाने आता बचतगटांची उत्पादने या एपवर उपलब्ध करुन बचतगटांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे

सिगारेट्स आणि तंबाख्जन्य पदार्थांच्या आहारी जाऊन त्याचे सेवन करणाऱ्या लहान मूलांची संख्या वाढत आहे

अशा व्यसनापासून मूले आणि तरुणांना दुर ठेवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने प्लेज फॉर लाईफ टोबॅको फ्री य्थ अभियान हाती घेतले आहे हे अभियान संबंध हेल्थ फॉउंडेशनच्या माध्यमातून राबविले जाणार असून कॅरिंग फ्रेंड्स आणि राष्ट्रीय तंबाख् नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या मदतीने त्याची शिबीरे आयोजित केली जाणार आहेत सरकार ज्या काही चांगल्या योजना राबविते त्या म्हणजे इनोव्हेशनचाच एक भाग आहे

इनोव्हेशन पर्वच्या माध्यमातून आलेल्या उत्तम संकल्पनांचा वापर उपलब्ध निधीचा वापर करून नागपूर शहराच्या विकासासाठी करावा यवा संशोधकांनी केलेल्या इनोव्हेशन च्या माध्यमातून नागपूर जागतिक दर्जाचे शहर करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केले महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून पूढे आलेल्या नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या संय्क्त विद्यमाने मानकापूर इनडोअर स्टेडियम इथं आयोजित इनोव्हेशन पर्वचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते पार पडले

गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक मार्ग बंद झाले आहेत

अशोक उईके यांनी दिली आहे प्रलंबित असलेले वन हक्क दावे आणि प्रकरणांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत विशेष वनमित्र मोहीम राबवण्यात आली हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आला आहे मानवी आरोग्यावर वातावरणातील बदलाचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करुन राज्याचा कृती आराखडा तयार करण्याकरिता राज्यस्तरीय नियामक मंडळ आणि कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे आरोग्यमंत्री या मंडळाचे अध्यक्ष असुन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव त्याचे उपाध्यक्ष आहेत संचालक आरोग्य सदस्य सचिव असून राष्ट्रीय आरोग्य अभियान आय्क्त आरोग्य आणि कृट्ंब कल्याण विभागीय संचालक सदस्य म्हणून निय्क्त करण्यात आले आहेत कृती दला मार्फत हवामान बदलाचा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन राज्याचा कृती आराखडा तयार करण्यात येईल या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य आणि जिल्हा कृती दला वर असणार आहे असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले